ते काल औरंगाबाद इथं दुष्काळ स्थिती विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते

संभाव्य दष्काळ परिस्थिती निवारण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे शिवाय विविध विकास कामांमध्ये पिछाडीवर असलेल्या तालुक्यांनी गती घ्यावी आणि दष्काळी परिस्थितीत गाळमुक्त शिवार जलयुक्त शिवार शेततळी ग्रामसडक योजना आदी महत्त्वाकांक्षी योजनांची कामं प्राधान्यानं हाती घ्यावीत असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं

यामुळे वाढत्या इंधनदराने मेटाकुटीला आलेल्या हवाई वाहतुक कंपन्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे मुंबई पोलिसांनी अभिनेता नाना पाटेकर आणि इतर तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे

तशी तक्रार तिनं ओशिवरा पोलीस ठाण्यात केल्यानंतर मुंबई पोलिसांनी नाना पाटेकर निर्माता सामी सिद्दिकी नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य दिग्दर्शक राकेश सारंग यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला

तर विरोधी बांगला देश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्या खलिदा झिया यांचा मुलगा तारीक अन्वर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

अंतिम फेरीत त्यानं त्याच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा साडेसात गुण जास्त मिळवले युवा ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासातलं भारताचं हे तिसरं सुवर्णपदकं असून ही तिन्ही पदकं याच स्पर्धेत मिळाली आहेत